वितरण देशातल्या गरीब व्यक्तीला आत्मनिर्भर बनवण्यासाठी स्वामित्व योजना महत्त्वपूर्ण ठरेल पंतप्रधानांचा विश्वास

पंतप्रधान स्वामित्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज स्वामित्व योजने अंतर्गत मिळकत प्रमाणपत्र वितरणाचा प्रारंभ करण्यात आला

आज देशाच्या विविध भागातील एक लाख लोकांना ही प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली देशातल्या प्रत्येक गावाला आणि गरीब व्यक्तीला आत्मनिर्भर बनवण्याचा आपण संकल्प केला असून स्वामित्व योजना यात महखपूर्ण भूमिका बजावेल असं मोदी यावेळी बोलताना म्हणाले या योजनेंतर्गत येत्या तीन चार वर्षात देशातील सर्वच मिळकतधारकांना त्यांच्या प्रॅपटी कार्डाचे वितरण करण्याचा प्रयत्न केला जाईल घर किंवा जमीन मालकांना त्यांच्या मालमत्तांचा विना कटकट स्वामित्व हक्क या योजनेमुळ मिळणार आहे त्यामुळे त्यांच्या मालमत्तांवर आता कोणी वाकडा डोळा ठेऊ शकणार नाही ही कागदपत्र बँकेत सादर करून घरमालकांना त्यावर कर्जही घेता येईल त्यातून त्यांना आपला व्यवसाय धंदा उभारता येईल असं पंतप्रधान म्हणाले ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून ही योजना राबवली जात आहे यावेळी पंतप्रधानांनी विविध राज्यातल्या लाभार्थी मिळकत धारकांशी संवाद साधला मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकनायक जयप्रकाश नारायण आणि नानाजी देशमुख यांना त्यांच्या जयंती निमित्त अभिवादन केलं आहे आपल्या ट्विटर संदेशात त्यांनी म्हटलं आहे की जयप्रकाश नारायण यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठ योगदान दिल आहे स्वातंत्र्यानंतर देशातील लोकशाही जेव्हा अडचणीत आली तेव्हाही त्यांनी भक्कम लोकचळवळ उभारली आणि त्याचं नेतृत्व केलं भारतरत्न नानाजी देशमुख यांनी जयप्रकाश नारायण यांच्या विचारांचा अविश्रांतपणे प्रसार केला असंही मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे

नागरिकांनी आपल्या सूचना नमो अधिकिंवा माय जी ओ व्ही खुल्या मंचावर पाठवाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे आकाशवाणीची सर्व केंद्र तसंच वेबसाईट आणि न्यूजऑन ए आय आर या ऍपवरुन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात येईल

गोवा कोरोना संसर्गाशी लढा देण्यासाठी गोव्यात नागरिकांना गृहविलगीकरण संच उपलब्ध करून देण्यात आले आहेत या उपक्रमाचं उद्घाटन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी काल केलं या संचात गृहविलगीकरण प्रक्रियेत आवश्यक साधन सामग्री औषध आणि इतर वस्तूंचा समावेश आहे राज्याचे आरोग्य मंत्री आणि इतर अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते

क्वाड अर्थात भारत ऑस्ट्रेलिया जपान आणि अमेरिका चार मोठ्या लोकशाही आणि सामर्थ्यशाली अर्थव्यवस्था असलेल्या देशांना धमकावल्या बद्दल पोम्पीओ यांनी चीनवर जोरदार टीकाही केली

मंगळवारी क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची टोकियो इथं भेट झाली त्यालाही पोम्पेओ उपस्थित होते इंडो पसिफिक दक्षिण चीन समुद्र आणि पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या बाजूने चीनच्या आक्रमक लष्करी हालचालीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली आर्मेनिया आर्मेनिया आणि अझरबेझान यांच्यात शस्त्रसंधी करार झाला असताना त्याच उल्लंघन केल्याचा आरोप दोन्ही देशांनी एकमेकांवर केला आहे त्यामुळ या शस्त्रसंधी कराराच भवितव्य अधांतरी लटकल आहे अझरबैझान च्या राजनैतिक अधिकाऱ्यान म्हटलं आहे की ही शस्त्रसंधी अमलातच आलेली नाही अझरबैझाननेच आमच्यावर तोफगोळ्यांचा आमच्यावर मारा केल्याचा आरोप आर्मेनियान केला आहे

राष्ट्रीय महामार्गांचा विस्तृत आढावा घेतल्यानंतर मंत्रालयानं भारतमाला योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी गुंतवणूक करण्याला परवानगी दिली

डाळ पुरवठा केंद्र सरकारन राज्यांना सवलतीच्या दरात तूर आणि उडीद डाळीचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे

या डाळींचे बाजारातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे

सीबीआय हाथरस उत्तर प्रदेशमधील हाथरस इथं झालेल्या कथित बलात्कार आणि मृत्यूची चौकशी सी बी आय द्वारे करण्याबाबत केंद्र सरकारने काल अधिसूचना जारी केली आहे संबधित शाखेकडे ही अधिसूचना सोपवण्यात आली असून प्राथमिक माहिती अहवाल मिळाल्यानंतर न्यायवैद्यक तज्ञांसह तपास पथक गुन्हा घडल्याच्या ठिकाणाला भेट देणार आहे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची सी बी आय चौकशी करण्याची शिफारस केली होती

जितेंद्र सिंह यांनी दिली आहे